केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य उद्या मतदार यंत्रावर उमटवतील काँप्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं ही भवितव्य उद्या ठरेल सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीतल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि वरिष्ठतेमध्ये आरक्षण देणारा कर्नाटक सरकारचा कायदा योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे गेल्यावर्षी कर्नाटक सरकारनं हा कायदा आणला होता राज्य सरकारी नोकन्यांमध्ये आरक्षण आणि पदोन्नती संबंधित या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकासमूहावर सुनावणी करताना न्यायालयानं आज हा निर्णय दिला

स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या या नाट्यमहोत्सवात कवठी इथल्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या देव दीनाघरी धावला या नाटकाला पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरवण्यात आलं द्वितीय क्रमांक महाप्रूष दशावतारी नाट्य मंडळ सावंतवाडी यांच्या काळुबाईच्या नावान चांगभल या नाटकाला तर तृतीय क्रमांक सिध्देशर दशावतारी नाट्य मंडळ दोडामार्ग यांच्या राजा रुक्मांगद या नाटकाला मिळला

या रेल्वेगाड्या भारतातील जयनगर आणि नेपाळमधील कुर्थादरम्यान चालवण्यात येणार आहेत

अभिनय प्रशिक्षक रोशन तनेजा यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

तनेजा प्रण्यातील एफटीआयआयमधे प्रशिक्षक होते त्यानंतर मुंबईत त्यांनी स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरु केली होती अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी प्रशिक्षणाचे धडे दिले होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत मुंबईत मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि शीव स्थानकादरम्यान असलेला सिग्नल यंत्रणेचा साचा बदलण्यासाठी आज मध्यरात्री साडेपाच तासांचा ब्लॉक ठेवण्यात येणार आहे या काळात मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला स्थानकादरम्यान उपनगरी सेवा बंद राहील

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना घडली

ही घटना जामखेड शहरातील कुंभाळतळे परिसरात घडली राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमणूक झाली आहे सध्याचे मुख्य सचीव यू पी एस मदान यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून झाली असून त्यांची जागा मेहता घेतील असं या अधिका यानं सांगितलं

आकाशवाणी मुंबई केंद्रातले प्रफुल्ल तांबे तसंच औरंगाबाद केंद्रातले कार्यक्रम अधिकारी उन्मेष वाळिंबे नम्रता फलके आणि शिवाजी काटवथे यांना काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात युनिसेफच्या सदिच्छा दूत करीना कपूर खान यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं